सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि सांगलीवाडी इथे पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जेवणाची पाकीटं आणि पाणी पुरविण्यात आलं आहे याच हेलिकॉप्टरव्दारे त्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यात दिली

म्हैसेकर यांनी सांगितलं

सद्यस्थितीत मदत कॅम्पमधील स्थलांतरीत व्यक्तींना शिजवलेलं अन्न पाणी आणि इतर जीवनावश्यक साहित्य पोहोचवण्यात येत आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू रस्त्यानं तर कोल्हापूर ला हेलिकॉप्टर द्वारे पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली प्रर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं आर्थिक मदत करायची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी असेही त्यांनी सांगितले

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येसाठी वापरण्यात लेलं शस्त्र शोधण्यासाठी परदेशी तपास संस्थेची मदत घेण्यात येत आहे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वकिलांनीच काल मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती दिली दाभोलकर खून प्रकरणातल्या आरोपींनी ज्या पिस्तुलानं हत्त्या केली ते ठाणे खाडीत फेकून दिल्याचं कबूल केलं आहे परदेशी तपास यंत्रणेचे तज्ज्ञ रविवारी भारतात पोहोचतील तपासाला किमान महिना लागेल असं सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं पृण्यासह राज्यातील विविध पालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत या महिना अखेर पर्यंत होणार आहे या सर्व महापालिकाकडे महापौरपदाच्या यापुर्वीच्या आरक्षणाची माहिती नगरविकास खात्याने मागविली आहे पुण्याच्या महापौरपदासाठी ओवीसी पुरुष की अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण पडणार याविषयी उत्सुकता आहे

मात्र त्या ठिकाणी पालिकेनं निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणं सिसिटीव्ही कॅमेरे न लावणं महापालिकेच्या निविदांमध्ये घातलेल्य अटीचा भंग करणं असे प्रकार घडल्याचं लक्षात आलं त्यामुळे पालिकेच्या मालमता विभागाने या सर्व ठेकेदारांना आज नोटीसा बजावल्या आहेत इंदिराबाई जोशी स्मृति पुणे जिल्हास्तरीय बास्केटव्नॉल स्पर्धा डेक्कन जिमखाना इथं सुरु आहेत ज्युनियर गटाच्या या स्पर्धेंत आज उप उपांत्यपुर्व फेरीच्या लढती झाल्या मुलांच्या गटात स्पोर्टस अरेना डेक्कन जिमखाना ब आणि मिलेनियम क्लब तर मुलींच्या गटात विद्यांचल आणि क्रॉस ओव्हर या संघांनी आपापल्या प्रतिस्पध्यांवर मात करत उपांत्यपुर्व फेरी गाठली

ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत